ते आज गोरेगाव भें राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराची सुरुवात करताना बोलत होते जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर कश्मीरमधे एकही गोळी झाडली गेली नाही असं ते म्हणाले कश्मीरप्रश्न देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीच्या निर्णयामुळे निर्माण झाला असा आरोप करत त्यांनी नेहरू यांच्यावर टीका केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई पूणे आणि नाशिक या तीन ठिकाणी विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे नाशिक जिल्ह्यात सर्वच्या सर्व म्हणजे पंधरा मतदार संघांत उमेदवार उभे राहतील अशी माहिती मनसेचे नेते अभिजित पानसे आणि सरचि भीस संदीप देशपांडे यांनी काल नाशिक इथं झालेल्या मेळाव्यात दिली महाड विधानसभा मतदार संघातून काँग्रेसनं माणिकराव जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर इथले शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांना पुन्हा तिकी िमिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे माणिक जगताप यांना राष्ट्रवादी आणि शेकापचा पाठिंबा आहे त्यामुळे महाडची लढत रंगतदार ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे अगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच सोलापूरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दाखल झाली आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतरही प्रणिती शिंदें यांनी मतदारांना सौदंर्य प्रसाधनांनं वा झी अशी तक्रार माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी जिल्हाधिका यांकडे केली आहे

पोपळवाडी भागात पोलिसांनी काल संध्याकाळी एका दुकानावर छापा श्क्रून ही कारवाई केल्याचं पीशीआयचं वृत्त आहे मुंबईच्या विविध भागांत गुरुवारी रात्री झालेल्या गद्धीगळती प्रकरणी पालिका प्रशासनानं आपत्कालीन कक्ष आय

ही समिती येत्या तीन दिवसांत गस्तीगळतीच्या प्रकरणाची तपासणी करून अहवाल सादर करणार आहे त्याशिवाय गघ्तगळती झाल्यावर घ्यायची काळजी तसंच गळती होऊ नये यासाठीच्या उपाययोजनांबातच्या सूचनाही ही समिती करणार आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यामुळं खोल समुद्रात मच्छिमारीसाठी आलेल्या शेकडो होड्या आश्रयासाठी अलिबाग जवळच्या आगरदांडा आणि दिघी बंदरात आल्या आहेत असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे यांपैकी काही होड्या गुजरातमधून आल्या आहेत या बोधींमा स्थानिक मच्छिमारांनी सहकार्य करावं अशा सूचना केल्याची माहिती मत्सव्यवसाय अधिकारी सुरेंद्र गावंडे यांनी दिली आहे सोमवारपर्यंत हवामानात सुधारणा होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे खारफुटी तोडून हॉटेल बांधकाम केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता आणि स्थानिक अधिका यांच्या विरोधात ठाणे जिल्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मिरारोड पोलीस ठाण्यात पर्यावरण विषयक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे विरार अलिबाग कॉरिडस्साठी पेण तालुक्यातल्या जागेची मोजणी करायला आलेल्या मुंबई महानगरविकास प्राधिकरणाच्या आणि भूमीअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना बळवली विभागातल्या सात गावांमधल्या शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला गावकऱ्यांच्या विरोधामुळे अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे या प्रकल्पासाठी जमिनींच्या संपादनाच्या प्रक्रियेत नुकसान भरपाईविषयी शेतकऱ्यांना कसलीही ठोस माहिती दिलेली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे घालून ही कारवाई करण्यात आली या संदर्भात चार जणांना तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे